त्यांनी स्वतः ट्विटर संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे आपली प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर लवकरच आपल्यासोबत असेन असं अजित पवार यांनी संदेशात म्हटलं आहे राज्यातल्या बऱ्याच जिल्ह्यात कोविड मृत्यूदर कमी होत आहे

याबाबतचा आदेश लवकरच काढला जाईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली कोरोना संसर्ग हळूहळू नियंत्रणात येत असला तरी अटी आणि शर्तींच्या आधारावरच उद्यानं खुली केली जाणार आहेत महापालिकेच्या जम्बोसह सर्व कोविड केअर सेंटरमध्ये तसंच खासगी रुग्णालयांमध्येही कोविड रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवल्या आहेत परंतु रुग्णांची संख्या घटत असल्याने शेकडो खाटा रिकाम्या आहेत या खाटा इतर रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यायला परवानगी द्या अशी मागणी खासगी रुग्णालयांनी पुणे महापालिका प्रशासनाकडे केली आहे

परंत् गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली आहे त्यामुळे ऑक्सिजनची मागणी घटली असून शिल्लक ऑक्सिजनचा पुरवठा मागणीप्रमाणे उद्योगांना करा अशी मागणी पुणे जिल्ह्यातल्या उद्योजकांनी केली आहे या संदर्भात त्यांनी न्कतीच जिल्हाधिकारी डॉ

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी ही माहिती दिली आहे

धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीसाठी येत्या वर्षभर विमानतळ रात्रीच्या वेळी बंद राहणार आहे त्यामुळे विमानांच्या उड्डाणात बदल करण्यात आले आहेत

प्णे लोणावळा रेल्वे मार्गावरील दोन लोकल आजपासून सुरू करण्यात आल्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली

प्ण्यातल्या चांदणी चौकात नियोजित दोन मजली उड्डाणप्लासाठी भ्रसंपादनाचं रखडलेलं काम अखेर अंतिम टप्प्यात आलं आहे जागा ताब्यात घेण्यासाठीची प्रकिया जवळजवळ पूर्ण झाली आहे याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात येणार आहे चांदणी चौक कोथरूड वारजे बाणेर या परिसरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चांदणी चौकात दोन मजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे

परंतु भूसंपादनाअभावी तीन वर्षांपासून पुलाचं काम रखडलं आहे हवामान प्णे आणि परिसरात आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत